उत्तर सीरियामधे कुर्दिश दहशतवाद्यांविरुद्ध कारवाई थांबवणार नाही असं तुर्कस्तानचं प्रतिपादन अमेरिकेनं दिला नवीन निर्बंधांचा क्रिकेटमधे दक्षिण आफ्रीकेविरुद्धच्या दुस या कसोटी सामन्यावर भारताची पकड घट्ट जागतिक मुष्टीयुद्धपटू स्पर्धेत भारताच्या चार खेळाडूंचे आज सामने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्यातल्या अनौपचारिक शिखर बैठकीचा आज दुसरा दिवस आहे आज सकाळी दहा वाजल्यापासून उभय नेत्यांची चर्चा पुढं सुरु होईल मोदी आणि जिनपिंग यांच्यात काल सौहार्दपूर्ण वातावरणात चर्चा झाली विविध राष्ट्रीय विषयांवर तसंच सरकारी धोरणांच्या प्राधान्य क्रमाबाबत अनेक मुद्यांवर सुमारे पाच तास चर्चा झाल्याचं परराष्ट्र व्यवहार सचिव विजय गोखले यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं भारत आणि चीन दोन्ही भौगोलिकदृष्ट्या विशाल आणि विविधतेनं संपन्न देश असून त्यात मूलतत्ववादी विचारसरणीचा प्रसार हा त्यांच्या समृद्ध संस्कृतीला धोका असल्याचं दोन्ही नेत्यांमधे एकमत झालं अशा प्रकारचे कट्टरतावादी विचार वेळीच रोखले पाहिजे असंही यावेळी मांडण्यात आलं उभयपक्षी व्यापार संख्या आणि दर्जाने वृद्धींगत करण्यावर यावेळी चर्चा झाली दोन्ही देशांच्या आर्थिक प्रगतीसाठी मिळून काम करायचं मोदी आणि जिनपिंग यांनी ठरवलं महाबलीपूरम थिल्या मंदिर संकुलाची दोघांनी एकत्र सफर केली सांस्कृतिक कार्यक्रम आणि भोजनाचा आस्वाद घेतला तसंच चीनमधल्या फुजीयन प्रांताबरोबरच्या ऐतिहासिक तमिळी संबंधांना आणि बौद्ध धर्माच्या निमित्ताने भारत चीनदरम्यान प्रस्थापित झालेल्या संबंधांना या भेटीत उजाळा मिळाला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 या सौहार्दपूर्ण स्वागतासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे त्यांनी आभार मानले

केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळानं ही आकडेवारी प्रसिद्ध केली आहे

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी आठवडाभराचाच अवधी उरला असताना सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांनी प्रचारसभांचा धडाका लावला आहे भाजपाचे अध्यक्ष केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची काल बुलडाणा जिल्ह्यात चिखली ॐ सभा झाली भाजपा शिवसेना युती देशासाठी काम करत आहे तर काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी त्यांच्या कुटुंबांसाठी काम करत आहेत असं ते म्हणाले

काँप्रेस पक्ष विनाकारण देशाची प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न करत आहे याचं उत्तर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी द्यावं असा सवाल जिणी यांनी केला आगामी विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातली जनता काँग्रेसपक्षाला तोडीसतोड उत्तर देईल असंही त्या काल मुंबईत घेतलेल्या वार्ताहर परिषदेत म्हणाल्या हरयाणात विधानसभा निवडणुकीचा प्रचार जोरात सुरु आहे उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी काल काल्का जिंद नारायणगड आणि सोनिपत क्षे प्रचारसभा घेतल्या ही निवडणूक भाजपा संपूर्ण सकारात्मकरित्या लढवत असून हरण्याच्या मार्गावर असलेल्या काँप्रेसकडे नकारात्मकता दिसत असल्याचं त्यांनी काल्का धिल्या सभेत सांगितलं ऊर्जा क्षेत्र शावत आणि निरंतर पुरवठा करणारं झाल्याखेरिज देश विकसित होऊ शकत नाही असं केंद्रीय मंत्री आर के सिंग यांनी म्हटलं आहे

सौभाग्य योजनेअंतर्गत घरोघरी वीज पोचल्यानंतर प्रथमच ही परिषद होत असून सर्व राज्यांच्या ऊर्जा विभागाचे सचिवही त्यात सहभागी झाले आहेत

हरी निवास या शासकीय अतिथीगृहात स्थानबद्ध असलेल्या ओमर यांची दिल्लीहून आलेले पूत्र जमीर आणि जमीन यांनी भेट घेतली त्यानंतर सुमारे दोन तास पिता पुत्रांमधे चर्चा झाली सीमारेषेजवळ असलेला उत्तराखंड मधला पिठोरागड हा दुर्गम जिल्हा आता राष्ट्रीय राजधानी नवी दिल्लीला हवाईमार्गे जोडला गेला आहे उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंह रावत यांनी काल नवी दिल्ली राजधानी क्षेत्रातल्या हिंडन विमानतळावरुन पिठोरागडला जाणारं पहिलं विमान रवाना केलं ही हवाई वाहतूक सेवा आठवड्यातून सहा दिवस उपलब्ध असणार आहे

ते काल कॉमरोसची राजधानी मोरोनी क्वें पूर्व आफ्रीका देशांच्या संसदेत बोलत होते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

तर याबाबतीत स्व नियमन फार महत्त्वाचं आहे असं चित्रपट प्रमाणन न्यायधिकरणाचे अध्यक्ष आणि निवृत्त न्यायमूर्ती मनमोहन सरीन यांनी सांगितलं भारत बांगलादेश संयुक्त नौदल सरावाचा दुसरा अंक गेल्या गुरुवारपासून बंगालच्या उपसागराच्या उत्तर भागात सुरु झाला आयएनएस रणविजय ही क्षेपणास्त्र विरोधी नौका तसंच आयएनएस कुठार ही स्वदेश निर्मित नौका या सरावात सहभागी झाली आहे बांगलादेशच्या बीएनएस अली हैदर आणि बीएनएस शादीनोटा या लढाऊ नौका त्यांच्यासोबत आहेत किनारपट्टीची गस्त हा या सरावाचा प्रमुख उद्देश आहे

तुर्कस्ताननं सीरियामधे सुरु केलेल्या कारवाईविषयी चिंता व्यक्त करत तुर्कस्तानवर निर्बंध लावण्याचा आरा अमेरिकेनं दिला आहे सीरियातल्या नागरी वस्त्यांवर हल्ले करणं तुर्कस्ताननं ताबडतोब थांबवावं अन्यथा नवीन निर्बंधांना सामोरं जावं असा धाारा व्हाईट हाऊसच्या निवेदनात देण्यात आला आहे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

रशियात उलान उदे धिं चालू असलेल्या जागतिक मुष्टीयुद्ध स्पर्धेत आज मेरी कोम आणि मंजू रानी या भारतीय खेळाडू आपापले अंतिम सामने खेळतील लवलिना बोगॉहेन आणि जमुना बोरा या दोघीसुद्धा उपांत्य फेरीत पोचल्या आहेत मेरी कोमला आतापर्यंत सहावेळा जागतिक अजिंक्यपद मिळालं आहे